उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानपरिषदेत एका लक्षवेधीच्या उत्तरात ही माहिती दिली गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याच्या दृष्टीनं राज्यसरकार विशेष यंत्रणा निर्माण करणार आहे गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी आज विधापरिषदेत ही घोषणा केली ही विशेष यंत्रणा आणि सरकारमधे समन्वय साधण्यासाठी गिरणी कामगार प्रतिनिधी तसंच लोकप्रतिनिधींचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली जाईल असं पाटील यांनी सांगितलं आदिवासी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात आणि वसतीगृहात प्रवेश मिळवून देणं ही सर्वस्वी सरकारची जबाबदारी आहे कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री नितीन राऊत यांनी दिली राज्याची आर्थिक स्थिती खालवण्यासंदर्भात कॅगनं दिलेल्या अहवालाची राज्य सरकारनं सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते देवेंद्र फडणवीस सरकारनं आर्थिक शिस्त बिघडवल्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती खराब झाली असा कॅगचा अहवाल असल्याचं पवार म्हणाले भाजपा सरकारच्या काळात सामाजिक सौहार्द बिघडल्याची टीकाही त्यांनी केली राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असं पवार यांनी यावेळी सांगितलं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे तसंच त्रणमूल काँग्रेस आप आणि डावे पक्ष देखील नागरिकत्व सुधारणा कायद्याला राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याशी जोडून लोकांमध्ये भय पसरवत असल्याचा त्या म्हणाल्या सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा नागरिकांना अधिकार असल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं होतं संत गाडगेबाबांच्या समाधी मंदिराचा विकास आराखड्याचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे सुप्रिया सुळे यांनी काल अमरावती शिल्या संत गाडगेबाब समाधी मंदिराला भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या युवा पिढीने प्तिहासातून प्रेरणा घ्यावी आणि जागतिक पातळीवर यश संपादन करावं असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे अमरावती धिं काल ते बोलत होते राज्यपालांच्या हस्ते काल अमरावती धिं राजमाता अहिल्यादेवी पुरस्कार देऊन समाजसेविका गौरी सावंत अभिनेत्री सुधा चंद्रन आणि क्रीडापट्र छाया भट तसंच प्रशासकीय अधिकारी वर्षा भाकरे यांना गौरवण्यात आलं त्यांच्या हस्ते काल आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटनही करण्यात आलं यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा मार्गावरच्या हिंदू स्मशानभूमीत एका अवैध दारू विक्रेत्यानं स्मशानातच दारू भट्टी थाटल्याचा प्रकार यवतमाळ पोलीसांनी उगडकीला आणला या दारु विक्रेत्यानं पोलीसांपासून वाचण्यासाठी स्मशानाची जागा निवडली होती मात्र याबाबतची माहिती मिळताच पोलीसांनी धाड टाकून दारु गाळणाऱ्यांला रंगेहाथ पकडलं पोलीसांनी ही भट्टी आणि दारु तसंच दारु गाळण्याचं साहित्यही उद्धवस्त केलं देविदास अराडे असं या अवैध दारु विक्रेत्याचं नाव आहे अल्पसंख्यांक दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यात काल उल्पसंख्यकांसाठी रोजगारविषयक योजनांविषयी मार्गदर्शन मेळावा झाला मुद्रा योजनेअंतर्गत तसंच बैंकाच्या विविध कर्ज योजना मौलाना आझाद विकास महामंडळाच्या वतीनं राबवल्या जात असलेल्या कर्ज योजनांची माहिती मेळाव्याला उपस्थित उमेदवारांना दिली गेली

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जळगांव शिं वैधमापन शास्त्र विभागानं ग्राहक जनजागृती प्रदर्शन आयोजित केलं होतं प्रदर्शनात वैध मापनशास्त्र यंत्रणेचं कामकाज ग्राहक जागृतीविषयीचे माहिती फलक वैध मापं आणि अवैध मापं ओळखण्याची प्रात्यक्षिकं आवेष्टीत वस्तू घेताना घ्यायची काळजी याविषयीची माहिती या प्रदर्शनात मांडली होती प्रदर्शनाला जिल्ह्यातल्या नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला